अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान सभेत तर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टंचाई आणि दुष्काळग्रस्तांना भरीव आर्थिक मदत करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय भाषणात केली

नक्षलग्रस्त भागातल्या रोजगारनिर्मितीसाठी तीन वर्षांकरता पाचशे कोटी रुपयांचा कार्यक्रम आणि दीडशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

महिला बचत गटांसाठी प्रज्वला योजना तसंच ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नवतेजस्विनी योजना माडण्यात आल्या असून चूलमुक्त आणि धूरमुक्त महाराष्ट्र पथदर्शी प्रकल्प राबवणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं

तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत बीडमधील श्री क्षेत्र कपिलधारा पोहरादेवी इथलं श्री संत सेवालाल महाराज देवस्थान सिंधुद्र्गमधलं कुणकेश्वर आणि आंगणेवाडी जळगावमधलं सदुरू सखाराम महाराज आणि नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर इथला संत निवृत्तीनाथ महाराज मठ यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे

रायगड किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी आणि शिवसुष्टी प्रकल्पासाठी अर्थसहाय्य देण्यासोबतच माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचं भव्य स्मारक मुंबईत उभारण्याची आणि दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली

विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं अर्थसंकल्पीय भाषण सुरु असताना त्यांच्या ट्वीटर हँडलवर अर्थसंकल्पातल्या तरतुदी फुटल्याचा आरोप करुन विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला यावेळी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी ट्विटरबद्दल स्पष्टीकरण दिले आणि विरोधकांना सभागृहात येण्याचे आवाहन केले मात्र तरीही विरोधक सभागृहात आले नाहीत

विधानपरिषदेतही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या मोबाईल फोनवर अर्थमंत्र्यांचं ट्वीट दाखवत अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप केला अवैधरित्या आणि अनावश्यक शस्त्रक्रिया करून महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही अशी ग्वाही आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली बीड जिल्ह्यात ऊसतोडणी करणाऱ्या महिलांवर अवैधरित्या शस्त्रक्रिया करून गर्भपिशवी काढणाऱ्या रुग्णालयां विरोधात कारवाईची मागणी करणारा तारांकित प्रश्र शिवसेनेच्या नीलम गो ्हे यांनी उपस्थित केला होता यासंदर्भात राज्यस्तरावर प्रमाणित कृती समिती स्थापन केली जाईल असही आरोग्यमंत्री या प्रशाला उत्तर देताना म्हणाले याबाबत विधिमंडळाच्या आवारात बातमीदारांशी बोलताना नीलम गोऱ्हे यांनी अधिक माहिती दिली

महाराष्ट्रात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी मुंबई पुणे आणि नागपूर इथं कनिष्ठ महाविद्यालयात जागा वाढवून देण्याचा निर्णय राज्यसरकारनं घेतला आहे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली प्रवेशप्रक्रिया उद्यापासून सुरु होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं विज्ञान शाखेसाठी पाच टक्के तर कला आणि वाणिज्य शाखांसाठी प्रत्येकी आठ टक्के जागा वाढवल्या जातील असं शेलार म्हणाले इतर ठिकाणी गरजेनुसार जागा वाढवून दिल्या जातील हा निर्णय शिक्षण उपसंचालक स्तरावर घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं

भावभक्तिमय वातावरणात निघालेल्या या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत केले जाणार असून निर्मळ वारी उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचादेखील संदेश दिला जाणार आहे

द्ष्काळाच्या गंभीर समस्येवर तसच शिक्षण आणि भविष्यातील अभ्यासाविषयी प्रण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संशोधन करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी दिली आहे यासाठी फिनलंडच्या तूर्क् विद्यापीठातल्या तज्ञांची मदत मिळणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली या संशोधनासाठी पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि तूर्क विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे परदेशी तज्ञांचं मार्गदर्शन परदेशात शिकण्याची संधी या उपक्रमामुळे सोलापूरच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे

याप्रकरणी ग्रामरोजगार सेवकासह लाभार्थ्यांविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या शेतात विहीरींचं काम झालेलं नसतांना आणि सदर कामाचं मूल्यांकन झालेलं नसतांना मजूरांचं हजेरी पत्रक भरुन त्याचं स्वतःच्या मोबाईल वरुन पंचायत समितीकउे सादर करण्यात आल्याचा आरोप आहे

महामार्गावर रिक्षाला भरधाव मालवाहू कंटेनरनं धडक दिली अपघातानंतर संतप्त जमावानं कंटनेरवर दगडफेक केल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती

ा ध्वनाचे दर कमी झाल्याच्या आणि रुपया मजबूत झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे निर्देशांक वधारले असं बाजार विश्लेषकांचं मत आहे

स्थानिक सुवर्णकारां कडून सोन्याची मागणी तसच उद्योगक्षेत्र आणि नाणी निर्मात्यांकडून चांदीची उचल वाढल्यामुळे भाव वधारले अशी माहिती अखिल भारतीय सराफा संघटनेनं दिली